हवामान बदलाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज असून पुढल्या पिढीसाठी हिरवागार पर्यावरणस्नेही रहिवास सुपूर्द करण्यासाठी वचनबद्ध आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पर्यावरणदिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे

निसर्गाशी ताळमेळ राखला तरच भविष्य सुंदर ठरेल केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कालच सेल्फी विथ सॅपलिंग हा उपक्रम सुरु केला एखाद्या रोपट्यासोबत स्वतःचं छायाचित्र काढून ते समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करायचं असां हा उपक्रम आहे राज्यात प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं मेट्रो इलेक्ट्रीक बसेस आणि लहान इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते काल पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते राज्यातल्या दीडशे नगरपरिषदांनी कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली आहे तसंच प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आध्निक तंत्रज्ञान वापरून वीज निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असल्याबद्दल राष्ट्रीय हरित न्यायधिकरणानं चिंता व्यक्त केली आहे याबाबतीत देखरेख करणारी प्रभावी यंत्रणा उभारण्याचे निर्देश न्यायधिकरणानं सरकारला दिले असून याबाबत दोन महिन्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश पर्यावरण अणि वन तसंच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांना दिले आहेत

ठिकठिकाणी आज नमाज पठणाचा कार्यक्रम झाला नाशिक शहर आणि परिसरात तसंच मालेगाव इथं आज रमजान ईद उत्साहात साजरी होत आहे

भारतीय अर्थव्यवस्थेचा चालू आर्थिक वर्षातला वाढीचा दर साडेसात टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं कायम ठेवला आहे जागतिक आर्थिक प्रगती अहवालात जागतिक बँकेनं वाढीचा हा दर पुढच्या दोन वित्तीय वर्षात कायम राहील असं म्हटलं आहे देशभरातल्या सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या प्रशांबाबत मदत करणारी समूपदेशन केंद्रं आणि चोवीस तास कार्यरत मदत वाहिन्या असाव्यात अशी मागणी भारतीय वैद्यकीय परिषदेनं केली आहे मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या पायल तडवी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर परिषदेनं ही मागणी केली आहे

शेतकऱ्यांना सौर पंप घेण्याची सक्ती केली जात आहे ही बाब गरीब शेतकऱ्यांना परवडणारी नाही

यासाठी येत्या आठ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून येत्या तेवीस तारखेला मतदान आणि चोवीस तारखेला मतमोजणी होणार आहे

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील हाळगाव इथं काल हाळगाव चारा छावणीमध्ये वीज पडून दोन जनावरं आणि आगी इथल्या छावणीत एक अशा तीन जनावरांचा मृत्यू झाला

ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिन्यार कॉन्ट्रॅक्डि यांच्या निधनाबद्दल द्ःखं व्यक्त केलं आहे